दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्याला तातडीनं अर्थसहाय्य केलं जाईल असं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं आहे सध्याची दुष्काळी स्थिती पाहता केंद्रानं तातडीनं मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केंद्राकडे केली आहे

याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला सहा लाख अतिरिक्त घरं मिळावीत राज्यातल्या किनारा नियंत्रण क्षेत्राच्या मसुद्याला अंतिम स्वरुप द्यावं तुंगारेश्वर ठाणे आणि सोलापूर मधल्या वन्यजीव अभयारण्याच्या परिसराला पर्यावरणदृष्टया संवेदनशील भाग म्हणून जाहीर करावं वियादी मागण्याही मुख्यमंत्र्यांनी मांडल्या शेतक यांनी परंपरागत शेती सोडून तंत्रज्ञानाची कास धरावी असं अवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे ते आज अहमदनगर ि राहूरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत होते सध्या आपल्या देशात अंदाजे दोन लाख कोटी रुपयांचे पेट्रोलीयम पदार्थ आयात केले जातात त्याला पर्याय म्हणून ऊस तसंच बांबूसारख्या पिकांपासून श्विंनोल निर्मिती शक्य आहे असं ते म्हणाले केंद्र शासनाच्या सुसंगत धोरणामूळे वाहनामध्ये क्रॅनोलचा वापर वाढवण्यात आला आहे या पाक्षभूमीवर शेतक यांनी पीक पध्दती बदलून जद्दाधिन निर्मितीसाठी लागणा या पिकांची लागवड करावी असं आवाहनही त्यांनी केलं या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल चे विद्यासागर राव होते

राम शिंदे तसंच व्यासपीठावर कुलगुरू डॉ

विश्वनाथा आणि अधिष्ठाता डॉ अशोक फरांदे उपस्थित होते

या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं पदवीदान समारंभासाठी विशिष्ट कपडे परिधान केल्यामुळे ऑक्सिजन कमी मिळाल्यानं काहिसा शारिरीक त्रास झाला मात्र आता प्रकृती उत्तम असल्याचं नितीन गडकरी यांनी शिर्डीत वार्ताहरांना सांगितलं आता काळजीचं काही कारण नाही अनेकांनी प्रकृतीबाबत विचारणा केली त्याबद्दल आभारी असल्याचं ते म्हणाले शिर्डीहून विशेष विमानानं गडकरी नागपूरला पोचले आहेत जात पडताळणी प्रमाणपत्र ठरावीक मुदतीमध्ये सादर न केल्याबद्दल राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने कोल्हापूर महापालिकेचे सात नगरसेवक आज अपात्र ठरवले आहेत

या निवडणुकीच्या तोंडावरच शासनानं सात नगरसेवक अपात्र ठरवल्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दरम्यान राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात येत्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी कॉंप्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली आत्महत्या केलेल्या शैतक यांच्या पत्नींचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे शिफारसी सादर केल्या आहेत या महिलांसाठी आर्थिक मदत वाढवणं आणि घरकुल योजनांमध्ये त्यांना प्राधान्य देण्यासारख्या अनेक शिफारसी आयोगानं केल्या आहेत स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आत्महत्याप्रस्त शेतकरी कुटुंबातल्या महिलांची सुरक्षितता या विषयावर आज मुंबईत राज्य महिला आयोगानं चर्चासत्राचं अयोजन केलं होतं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित शिफारसी सादर केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आंबे खाल्याने मुलेच होतात असा अजब दावा करणाऱ्या शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकच्या न्यायालयानं पंधरा हजर रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे भिडे यांनी दहा जून रोजी नाशिक ध्वे आयोजित मेळाव्यात माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर मुलगाच जन्माला येतो असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या वादग्रस्त विधानाविरोधात लेक लाडकी अभियान या संस्थेनं पुण्यात आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या वस्क्रीय विभागानं चौकशी करून भिडे यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे त्यावर समन्स बजावूनही भिडे गुरुजी यापूर्वी तीन वेळा न्यायालयात आलेले नव्हते मात्र आज ते न्यायालयापुढे हजर झाले त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केल्यानं तणावाचे वातावरण झाले होते न्यायालयात पोलीस बंदोबस्त तस्ति केला होता देशाच्या उभारणीत महत्वाचा आधारस्तंभ म्हणून भारतीय प्रसारमाध्यमांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली क्विं दर्मिक जागरण मंचाच्या कार्यक्रमांत बोलत होते बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला राष्ट्रव्यापी आंदोलनाचं स्वरुप देण्यात प्रसार माध्यमानी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आहे जागतिक बाजारातला मजबूत कल कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपया सावरल्यानं शेअर बाजार व्यवहारांवर आज त्याचे सकारात्मक पडसाद उमटले

धुळे महापालिका निवडणूकीसाठी असलेली प्रचाराची मुदत आज सायंकाळी साडेपाच वाजता संपली अखेरच्या दिवशी बहुतांश उमेदवारांसह राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन करण्यावर भर दिला

न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजातल्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणणं आणि न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन न्यायदूतच्या माध्यमातून प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणार आहे

येत्या दोन दिवसात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं आणि स्वच्छ सुर्यप्रकाशीत राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे